कोकणात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या विपळूण तालुक्यातलं तिवरे धरण काल रात्री नऊ वाजता फु किं

आतापर्यंत यापैकी दोन जणांचे मृतदेह सापडले आहेत मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकानं तिथं धाव घेतली आहे

या भागातल्या ओवळी रिक्तोली आकले दादर नांदिवसे कळकवणे ओवळी या गावांमधे पाणी शिरलं असून त्यांच्याशी असलेला संपर्क तु झा आहे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा विवारा दिला आहे असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे बेकायदेशीररित्या देशांतर करणा यांची घुसखोरी रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय सीमांवर प्रभावी देखरेख रहावी यादृष्टीनं सरकारनं बहुआयामी दृष्टीकोन स्वीकारला आहे असं गृह राज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी सांगितलं काल लोकसभेत एका प्रश्रावर लेखी उत्तरात त्यांनी ही माहिती दिली सीमेवर कुंपण प्रकाशझोत स्स्तेबांधणी विवादी पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत अशा स्थलांतरीत घुसखोरांना आधार पत्र मिळणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना दिल्या आहेत असं त्यांनी सांगितलं

जगातली सर्वात मोठी यूवा शक्ती ख या अर्थानं कुशल शक्तीत परिवर्तित करणं हे राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचं ध्येय आहे असं ते म्हणाले

आरोग्यसेवांवरील सरकारी खर्च सातत्यानं वाढत असल्याचं डॉक उ हर्षवर्धन यांनी काल राज्यसभेत एका प्रशाच्या उत्तरात सांगितलं

मत्स्यशेती आणि पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना भांडवल उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्रसरकारनं या शेतकऱ्यांना किसान क्रेडीठ कार्डाची सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे पशूपालन कुक्कू पोलन तसंच मत्सशेती या सारखे व्यवसाय करताना लागणाऱ्या अल्प मुदतीच्या भांडवलासाठी या शेतकऱ्यांनी किसान क्रेडी कार्डाच्या माध्यमातून निधी उपलब्ध होऊ शकेल अशी माहिती केंद्रीय पशुसंवर्धन दुग्ध आणि मत्स्य राज्यमंत्री प्रतापचंद्र सारंगी यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली

राज्यात मेंदूज्वरामुळे शंभरपेक्षा जास्त रुग्ण दगावल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं बिहार सरकारची कानउघाडणी करत या विषयी माहिती मागवली होती

परिवहन क्षेत्रात एकसमान करांच्या शक्यतेबाबत चर्चा करण्यासाठी उत्तरेकडच्या राज्यांच्या परिवहन मंत्र्यांची काल चंदीगड क्षे बैठक कर चुकवेगिरीला आळा घालण्यासाठी एकसमान दर आवश्यक आहेत असं हरियाणाचे मंत्री क्रिशनलाल पनवार यांनी बैठकीनंतर झाली सांगितलं शेजारची राज्य करांचे दर कमी करतात तेव्हा कर चुकवेगिरीची शक्यता वाढते आणि यामुळे अन्य राज्याचं नुकसान होतं असं ते म्हणाले सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला प्रोत्साहन देण्याची सूचना या बैठकीत उपस्थित असलेल्या मंत्र्यांनी केल्याचं ते म्हणाले पंजाब हरियाणा दिल्ली चंदीगड हिमाचल प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड राजस्थान आणि जम्मू आणि काश्मीरचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते

देशाची प्रगती त्या देशातल्या शिक्षणाच्या स्थितीवर अवलंबून असते असं डॉ निशांक यावेळी म्हणाले देशातल्या सर्व उच्च शैक्षणिक संस्थांनी दर्जा संशोधन आणि अभिनवतेवर लक्ष केंद्रित करायला हवं असं ते म्हणाले समाजाच्या समस्यांवर संशोधनात तोडगा निघायला हवा आणि देशाच्या सर्वांगीण विकासात योगदान द्यायला हवं असं निशांक म्हणाले युरोपिय आयोगाच्या प्रमुख म्हणून जर्मनीच्या संरक्षणमंत्री उर्सूला वोन दे लेन यांची निवड झाली आहे जर्मनीच्या चान्सलर अँजेला मार्कर यांनी त्यांना नामनिर्देशित केलं त्यानंतर क्विर सदस्य देशांनी त्यांच्या नावाला पाठिंबा दिला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुखपदी क्रिसींन लेगार्ड यांची निवड झाली झाली आहे यापदावर नियुक झालेल्या त्या पहिल्या महिला आहेत बेल्जियमचे प्रधानमंत्री चार्लस मायकेल यांची विदेशी धोरण प्रमुख म्हणून निवड झाली आहे

जसप्रित बुमराहनं चार बळी घेतले रोहीत शर्मा सामनावीर ठरला या स्पर्धेत चार शतकं झळकवणारा तो पहिला भारतीय ठरला आज क्लिंड आणि न्यूझीलंड यांच्यात सामना होणार आहे

पाकिस्तानातल्या बलुषिस्तान प्रांतात पाकिस्तानी शासनाविरुद्ध लढत असलेल्या बीएलए अर्थात बलुषिस्तान मुक्ती सेनेला अमेरिकेनं दहशतवादी संघाज्ञा ठरवलं आहे या संघाज्ञनं बलुविस्तानात अनेक दहशतवादी हल्ले घडवून आणले असून पाकिस्तानानं याआधीच तिला दहशतवादी संघाजा घोषित केलं आहे अमेरिकेनंही बीएलएला दहशतवादी संघाजा म्हणून घोषित करावं असा पाकिस्तानचा आग्रह होता त्यानुसार अमेरिकेनं ही घोषणा केली आहे व्यापारी जहाजांवरुन ताब्यात घेण्यात आलेल्या भारतीय खलाशांना त्वरित मायदेशी परत पाठवावं असं भारतानं डीनेशियाला सांगितलं आहे

वार्षिक अमरनाथ यात्रा पूर्ण होईपर्यंत काश्मीर खोऱ्यातली बनिहाल काझीगंड मार्गावरची रेल्वे सेवा आजपासून काही विशिष्ट कालावधीसाठी स्थगित करण्यात आली आहे

पश्विम बंगालमधून गेल्या आठवड्यात जमात उल मुजाहिद्दीन च्या चार बांगलादेशी सदस्यांना अ िक्र केल्यांनतर पोलिसांच्या विशेष कृती पथकाने या संघ िच्या रहीम या आणखी एका सदस्याला मुर्शिदाबाद जिल्ह्यातून अ क्र केली

स्फोठ्यडवून आणल्यानंती तो फरार होता